तृणमूल काँग्रेसचे सदस्यदेखील यात सहभागी झाले होते लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी कर्नाटकचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांची विनंती फेटाळली त्यानंतर काँग्रेस सदस्य द्रमुक आणि सपा सदस्यांनी हौद्यात उतरुन गोंधळ घातला आणि सरकारविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली कर्नाटकमधलं सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपानं राजकारण केल्याचा आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केला त्यावर उत्तर देत सध्याच्या कर्नाटकमधल्या परिस्थितीत केंद्र सरकारचा काहीही हस्तक्षेप नसल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं तसंच कर्नाटक मुद्द्यावरुन काँग्रेसच सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणत असल्याचं ते म्हणाले राजनाथ सिंह उत्तर देत असताना काँप्रेस द्रमुक आणि तिर सदस्यांनी सरकारविरोधात घोषणा देत सभात्याग केला लोकसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा झाली या चर्चेत सहभागी होत भाजपाच्या विरेंद्र सिंग यांनी या अर्थसंकल्पात देशाच्या विकासावर भर देण्यात आला असून हा अर्थसंकल्प गरीब आणि शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचं सांगितलं त्यांनी तेर सदस्यांनाही त्याच मुद्द्यावर चर्चा करण्याची विनंती केली हा अर्थसंकल्प देशाच्या मजबूत विकासाचा पाया असल्याचं राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सांगितलं जगात भारताची अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावर आहे असंही ते म्हणाले व्यापाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन वस्तू आणि सेवा कर प्रणालीत सुधारणा केल्याचं राठोड यांनी सांगितलं

ते आज बंगळुरू श्वं बातमीदारांशी बोलत होते अवैध अर्ज असलेल्या नऊ जणांना पुन्हा नव्यानं राजीनामाअर्ज द्यायला सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राजीनामाअर्ज वैध असलेल्या पाच जणांची वैयक्तिक सुनावणी येत्या शुक्रवारी आणि सोमवारी होईल तर बंडखोर आमदारांना अपात्र घोषित करण्यासाठी कर्नाटक प्रदेश काँप्रेस समितीनं सादर केलेल्या अर्जावर गुरुवारी सुनावणी होईल अशी माहितीही त्यांनी दिली या सर्व प्रकरणात राज्यघटनेला अनुसरूनच कार्यवाही करू असं आपण राज्यपालांना कळवलं असल्याचं रमेश कुमार यांनी सांगितलं

सीमापार होणाऱ्या घुसखोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं बहुपदरी व्यवस्था केली आहे असं त्यांनी सांगितलं यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलांची बहुपदरी सिद्धता सीमेला कुंपण तसच गुप्तचर यंत्रणा आणि परिचलनात्मक समन्वयात सुधारणा यांचा समावेश आहे भाजपानं पक्षाच्या लोकसभेतील सर्व खासदारांना पक्षादेश बजावला आहे यात सर्व खासदारांना उद्या सदनात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत लोकसभेत उद्या केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे लोकसभेतल्या काँग्रेसच्या खासदारांची आज संसद भवनात बैठक झाली चालू अधिवेशनात यापुढे पक्षानं नेमकी कोणती भूमिका घ्यायची याबाबतची चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि तिर ज्येष्ठ नेते तसंच खासदार यावेळी उपस्थित होते

पक्षाच्या संसदीय दलाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली

जनतेशी संवाद साधून स्वातंत्र्यसंग्रामात महात्मा गांधी यांनी दिलेल्या योगदानाची त्यांना माहिती द्यावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भाजपा खासदाराला सांगितलं आहे असं जोशी म्हणाले

सीबीआयनं या आठवड्यात केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना परदेश प्रवासाची परवानगी दिल्ली उच्च न्यायालयानं नाकारली आहे

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली

नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्री डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांनी आज ही माहिती दिली

संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नहयान यांनी आज दुपारी नवी दिल्ली श्वे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी परस्पर सहकार्याच्या विविध मुद्यांवर चर्चा झाली

भारत रशियादरम्यान उद्या नवी दिल्लीत दुसरी आर्थिक धोरणविषयक चर्चा होणार आहे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार आणि रशियाचे आर्थिक विकास उपमंत्री तिमूर मॅक्सीमोव यांच्या अध्यक्षतेखाली ही चर्चा होणार आहे

विविध देशांमधून रोजगारासाठी अमेरिकेत आलेल्या नागरिकांना ग्रीन कार्ड देण्यावर लादलेले निर्बंध उठवण्याबाबत अमेरिकेच्या कायदेमंडळात आज मतदानाद्वारे निर्णय होणार आहे या निर्णयाचा उच्च तंत्रकुशल भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे भारतातून मोठ्या प्रमाणावर माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक एच वन बी या कामकाज विषयक व्हिसावर अमेरिकेत जातात अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स आणि परराष्ट्रमंत्री माईक पाँपिंओ यांनी वॉशिंगटन श्वे हाँगकाँगच्या प्रमुख वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती बाबत चीननं अमेरिकेचा राजनैतिक स्तरावर निषेध व्यक्त केला आहे या मुलाखतीत हाँगकाँगच्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली होती अशा चर्चॅमुळे चुकीचा संदेश जातो म्हणून आपण निषेध करत असल्याचं चीननं म्हटलं आहे छत्तीसगडमधल्या बस्तर विभागात आज सकाळी सुरक्षादलां सोबत झालेल्या चकमकीत एक महिला माओवादी ठार झाली विशेष कृती दल कोब्रा बटालियन आणि जिल्हा राखीव सुरक्षा रक्षकांच्या पथकांनी आज संयुक्तपणे केलेल्या कारवाईत सुकमा जिल्ह्यातल्या चिंता गुफा जंगलामधल्या नक्षलवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले

पाकिस्तानात असमतोल वाढीमुळं अर्थव्यवस्था संकटात असून मोठ्या सुधारणांकरता धडाडीचे निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे चिनखान यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं गेल्या अॅगस्टमधे नाणेनिधीकडून मोठं अर्थसहाय्य मागितलं होत

भाजपाच्या देशव्यापी सदस्य नोंदणी अंतर्गत विविध क्षेत्रातल्या मान्यवर युवकांनी आज नवी दिल्लीतल्या पक्ष मुख्यालयात भाजपात प्रवेश केला यामध्ये केरळातले चित्रपट अभिनेते नितीन जोसेफ बास्केटबॉल मध्ये राष्ट्रीय पदक विजेते मनप्रीत भुल्लर आणि जागतिक योग अजिंक्यवीर विजय यादव यांचा समावेश आहे

जसप्रीत बुमराह भूवनेश्वर कुमार युजवेंद्र चहल रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी एक गडी बाद केला

आजचा उर्वरित खेळ पावसामुळे पूर्णपणे वाया गेल्यास उद्या राखीव दिवशी पूर्ण सामना नव्यानं खेळवला जाईल उद्याचा दिवसही पावसानं वाया गेल्यास सर्वाधिक गुण असलेल्या संघाला म्हणजेच भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल